महामार्गवर अद्याप पाणी असल्यानं सर्व महामार्ग आजही बंद राहणार आहेत

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी त्र्यंबक्झिर आणि इतर काही भागांमध्यक्विल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला

फ़र्नाटकात कावसिसह अनक्री नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहात आहता करळमधही अतिवृष्टी सुरुव आहा

काही खाजगी वाहनांची आज स्स्त्यावर रहदारी होती तर नागरिकांचीही वर्दळ पाहायला मिळाली

राज्यपालांनी रावळपोरा रामबाग जवाहरनगर सोनवार राजबाग या भागांचाही दौरा केला सोमवारच्या ईद उल अझाच्या पूर्व तयारीचा आढावाही राज्यपालांनी घेतला

यावर्षी विविध क्षप्तित सामंजस्य करार होणार आहक्त तसंच यावळी प्रधानमंत्री एका जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहक्तआणि रुपक्रिार्ड योजना सुरू करणार आहत्त्व असं विजय गोखल्यांनी सांगितलं

अरुण जेटली यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तज्ञ डॉक्टराचं पथक त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे अरुण जेटली औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं ट्विट उपराष्ट्रपतींनी केलं आहे

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे आणि त्यावरून विथावणीखोर कृत्य करणा यांना कडक शिक्षेला सामोरं जावं लागेल असं शीघ्रकृती दलाचे महासंचालक बेनझीर अहमद यांनी सांगितलं

याठिकाणी हज च्या प्रार्थनत्त्नी प्रमुख नमाज अदा कली जात आरताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून प्रथमच दोन लाख एवढ्या मोठ्या संख्यतीयात्रक्तिरू हज यात्रली गल्लीडाहती गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यात नडीयाद िं मिरत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले

उपराष्ट्रपती एम

वाचा शिका आणि नेतृत्व करा असा या पुस्तकाचं नाव असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार आहे